आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

लोकसभा निवडणुकीत निवडणूक सदिच्छा दूत म्हणून प्रथमच तृतीयपंथी गौरी सावंत यांची नियुक्ती

बहुजन समाजपार्टीच्या प्रमुख मायावती यांची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा

आज देशभरात होळीचा सण पारंपारिक पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरूवात झाल्यानंतर विदर्भातील दहा मतदारसंघात विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले नागपूर लोकसभा मतदारसंघातून दीपक मस्के या अपक्ष उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या श्रीमती नवनीत रवी राणा शैलेंद्र तुकाराम कस्तुरे दादाराव रूपराव दोके आणि अंबादास शामराव वानखेडे या तीन अपक्ष उमेदवारांचा यात समावेश आहे अमरावती हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे बुलढाणा भंडारा गोंदिया आणि रामटेक या मतदारसंघातून आज एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही वर्धा लोकसभा मतदारसंघातून भास्कर मारोतराव नेवारे या अपक्ष उमेदवारानं आज आपलं नामांकनपत्र दाखल केलं चंद्रपूर मतदारसंघातून आज एका उमेदवारानं नामांकन पत्र दाखल केलं असून यामध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे दशरथ मडावी यांचा समावेश आहे

र्णनवडणूक आयोगानं दोन माजी ज्येष्ठ सनदो अधिकाऱ्यांची लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र आर्गण तर्गामळनाइसाठा निवडणूक खचावर लक्ष ठेवण्यासाठां र्णनराक्षक म्हणून नियुक्ती केलो आहे शैलद्र हांडा यांची महाराष्ट्रासाठी तर मध् महाजन यांची तार्मिळनाडूसाठी निरोक्षक म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे या दोन्ही अधिकाऱ्यांना आयकर खात्याच्या तपास र्विभागात काय करण्याचा तसंच करचुकर्वोगरी शोधण्याचा प्रदोघ अनुभव आहे र्णनवडणूक यंत्रणेदवारे केल्या जाणाऱ्या कामावर हे दोन्हां अधिकारां लक्ष ठेवतील

लोकसभा निवडण्कांत मतदारांनी अधिकांधिक मतदान करावं यासाठी निवडण्क आयोगानं राज्यातील मान्यवरांची मदत घेतलो आहे या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरां सावंत यांची निवडणूक सादच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आलो आहे

गौरी सावंत यांच्या नेमण्कीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीची शेवटच्या टप्प्यातील नाव नांदणी करण्यास मदत होईल येत्या काही दिवसांत गौरी सावंत या तृतीयपंथी यांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता मतदानाचा हक्क या बाबत महत्व सांगणार आहेत

आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वगवारीत या समूहाची नांद करण्यात येऊ लागली काँग्रेस पक्षाच्या वंशवादी राजकारणाम्रळं देशातील विविध संस्थांवर विपरित परिणाम होत असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे देशातील म्रद्रित माध्यम ते संसद सैनिक ते अभिव्यक्ती संविधान ते व्यायालये यावर गंभीर परिणाम होत असल्याचं मत त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाला प्रचार मंत्रालयाच्या कार्यालयाचं स्वरूप दिलं असल्याचं म्हटलं आहे वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरील केलेली टीका अमान्य करीत पंतप्रधानांनी वंशवादी राजकारणाबाबत बोलण्यापेक्षा कृषी क्षेत्र आणि बेरोजगारी या समस्यांवर लक्ष केंद्रित करावं असे मत त्यांनी व्यक्त केले प्रसारमाध्यमं ही लोकशाहीची आधारस्तंभ असून लोकशाहीच्या स्थिरतेची त्यांची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं भारतीय जनसंवाद संस्थेत ते एका कार्यक्रमात बोलत होते प्रसारमाध्यमांनी निष्पक्ष राहून योग्य आणि प्रमाणित माहिती पोचवावी असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं गोवा राज्यातील भाजपप्रणित सरकारचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत बद्दमत सिद्ध केलं

विधानसभा अधिवेशनाच्या सुरूवातीला शोकप्रस्ताव सादर करण्यात आला यावेळी गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मतदारांना तक्रार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सी व्हिजील एपवर राज्यभरातून आतापर्यंत चारशे तक्रारी आल्या आहेत

लोकसभा निवडण्रकीची आदर्श आचारसंहिता दहा मार्चला लागू झाली त्यानंतरच या तक्रारी आल्याचं निवडणूक विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज लोकसभा निवडणूक लढवणाऱ नसल्याचं जाहीर केलं आहे लखनऊ इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली वर्तमान राजकीय परिस्थिती बघता आपण निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या पक्षाची समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांसोबत युती असून आपल्या विजयापेक्षा ही आघाडी विजयी होणं अधिक महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान आवश्यकता भासल्यास आपण भविष्यात निवडणूक लढवू असंही त्यांनी सांगितलं

त्यामुळं उमेदवारांनी या मयादेतच खच करावा जिल्ह्यात आपल्या सव कायक्रमांवर प्रशासनाचं बारोक लक्ष असून उमेदवार आर्गण राजकोय पक्षांनी आदश आचारसीहतेचं पालन करावं असं आवाहन निवडणूक खर्च निरोक्षिक काशीनाथ झा यांनी वधा इथं केलं लोकसभा निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दार्खांवण्यासाठी मदय पैसा आर्गाण इतर भेटवस्तूंचा वापर होऊ शकतो

लोकसभा सावत्रिक ानवडणुकांसाठी बुलडाणा जिल्हा प्रशासकीय पातळीवर पूण तयारी कर ण्यात आलो आहे र्वावध सामत्या पथकांची नियुक्ती करण्यात आलो आहे निवडणूक का लावधीत खच सानयंत्रण सामती आणि संबंधित पथकांमधल्या अधिकारो आणि कमचाऱ्यांना र्दिलेल्या जबाबदाऱ्या गांभीयानं पार पाडाव्यात उमेदवारांच्या खचावर काटेकोरपणे लक्ष ठेवावं अशा सूचना ब्रुलडाण्याचे निवडणूक निरीक्षक राकेश प्रसाद निंग यांनी दिल्या

या पाश्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे आज देशभर होळीचा सण साजरा करण्यात येत आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा हा सण परंपरागतपणे दोन दिवस साजरा करण्यात येतो आजच्या पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून रंगाची होळी खेळली जाते याला ध्रलिवंदन असं म्हटलं जातं आज सर्वत्र होळी दहण करण्यात येत आहे दुष्ट प्रवृत्ती अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती आणि चांगले विचार अंगी बाळगावे या उद्देशानं हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे राज्यपाल चेन्नमनेनी र्विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला होळी आर्गाण रंगपंचमीनिर्मित्त शुभेच्छा दिल्या आहेत विदर्भात आज मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला असून तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पर्जव्यवृष्टी होऊ शकते उद्यादेखिल काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरित आठवड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे दरम्यान आज सायंकाळी पाच वाजताच्या स्रमारास गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे